औरंगाबाद शहरात सिडको एन सहा परिसरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेली गल्ली सील केली असून हा परिसर औषण फवारणी करून निर्जंतुक केला जात आहे

यापक्षी कोरोनामुक्त झालेल्या पाच रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात शेवडी या मूळगावी मुंबईहून परतलेल्यांपक्ती तिघांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे या सर्वांवर कोविड कक्षात उपचार सुरू आहेत

पनवेल ग्रामीण मधील एकाचा आज मृत्यू झाला आहे

सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये समन्वय साधता यावा यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर दोन समित्या नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे भारतीय वद्यक्रीय संघटनेचे प्रतिनिधी आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यात काल झालेल्या बस्कीत हा निर्णय झाला

पी ई सह सुरक्षाविषयक साधनं मिळतील याची सुनिश्विती करण्याची जबाबदारी या समित्यांवर असेल असं यासंदर्भातल्या शासनाच्या आदेशात म्हटलं आहे याशिवाय सर्व वद्धक्रीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसंच त्यांना आदराची वागणूक मिळेल यासाठी काय करता येईल यावरही या समित्या उपाययोजना सुचवतील राज्याचे मुख्य सचिव राज्य स्तरावरच्या समितीचे प्रमुख असतील जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची कोविड रुग्णालयात योग्य पद्धतीनं देखभाल धेऊन उपचार केले जात आहेत तिथं कोरोनामुक्त झालेल्या राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी कृष्णा पाचरणे यांनी आपला अनुभव आकाशवाणीला सांगितला ते म्हणाले

लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने किमान हमी भाव साखर निर्यात जादा साठा तसंच एथेनॉल उत्पादनावरच्या शुल्कात सूट अशा बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेतले होते असं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे आताही या उद्योगाला सावरण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी अशी मागणी केल्याचं पवार यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केलं आहे राज्य सहकारी साखर कारखाना महासंघानं आता किमान हमीभावात वाढनिर्यातीला चालना साखर कारखान्यांच्या डिस्टीलरीजना धोरणात्मक औद्योगिक एककाचा दर्जा इत्यादी मागण्या केल्या आहेत कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एप्रिल महिन्यात सात आणि चालू मे महिन्यात आतापर्यंत फक्त पाच घटनांची नोंद झाली आहे

कोरोना संसर्गाच्या काळात अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स आणि वद्यवकीय कार्मचारी हे काम करत असलेल्या रुग्णालयांजवळ त्यांच्या राहण्याबाबत काय पावलं उचलली यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला कळवायला सांगितलं आहे न्यायमूर्ती एल नागेश्वरराव संजय कौल आणि बी

गवई यांच्या पीठानं सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांना पुढच्या आठवड्यात पीठाला ही माहिती दयायला सांगितलं आहे शासकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आठवडाभर रुग्णसेवा बजावल्यानंतर त्यांचं विलगीकरण केलं पाहिजे असं मत जेष्ठ विधिज्ञ मुक्ल रोहतगी यांनी सुनावणी दरम्यान मांडलं डॉक्टरांची ज्या ठिकाणी रहायची सोय केली आहे त्याठिकाणी त्यांच्याबरोबर इतर डॉक्टर रहात असल्यानं सुरक्षित अंतर राखण्याच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याचं रोहतगी म्हणाले नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज सकाळपासून पूर्ववत सुरू झाले लासलगाव इथं कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं कांद्याचे लिलाव बंद केले होते विंचूर बाजार समिती प्रतिबंधित क्षेत्रात असल्यानं या भागातला कांदा लिलाव मात्र बंद आहे

यावर मात करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे सांगली बाजार समितीनं बेदाण्यांचे ऑनलाइन व्यवहार सुरू केले आहेत

खरेदीदारांनी तासाभरात ऑनलाईन बोली लावली

आता तासगाव बाजारसमितीमध्येही अशाच प्रकारे बेदाण्याचे ऑनलाइन सौदे सुरू केले जाणार आहेत खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला कोणतीही बाधा पोचत नाही असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे खोट्या बातम्यांचे परिणाम घातक असतात आणि अशा बातम्यांविरुद्धच्या लढ्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी यासंदर्भात लिहीलेल्या एका लेखात म्हटलं आहे भारतात केवळ आणिबाणीच्या काळातच पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला बाधा पोचली असल्याचंही त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे

नांदेड जिल्ह्यात भोकर इथं तहसील कार्यालयाच्या सभागृहात काल भोकर तालुका मराठी पत्रकार संघानं रक्तदान शिबीर घेतलं होतं या शिबीरात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद इथं गुटखा पानमसाला तसंच स्गंधी तंबाखू विकणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे एक लाख छपन्न हजाराचा प्रतिबंधित गुटखा तसंच सुगंधी तंबाखू जप्त केली आहे अन्न औषध प्रशासन आणि पोलिस विभागानं संयुक्तपणे ही कारवाई केली दरम्यान औरंगाबाद शहरात संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन विक्रेत्यांविरोधातही कारवाई केल्याचं पोलिस विभागानं जारी केलेल्या पत्रात सांगितलं आहे प्यातली एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था तसंच आयसीएमआर राष्ट्रीय आयूर्विज्ञान संशोधन परिषद यांनी जायङ्स कंडिला या खासगी कंपनीने तयार केलेल्या एलिसा किट्सला मंजुरी दिली आहे

जिल्हा पातळीवरही या संचामुळे विषाणू संसर्ग परीक्षण करता येणं शक्य होणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे नझित्य मोसमी पाऊस यंदा केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

मात्र यात चार एक दिवसांचा फरक पडू शकतो असंही हवामान विभागानं म्हटलं आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे